आजपासून दोन आठवड्यासाठी ही टाळेबंदी वाढवण्यात आली आहे मात्र या काळात केंद्र आणि राज्य सरकारनं धोकादायक परीसर वगळता अन्य भागात बहुतांशी व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे नियंत्रित कंटेन्टमेंट क्षेत्र वगळता रेड झोनसह इतर भागात मद्यासह जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल दुकानं सुरू करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे मात्र यातून मुंबई महानगर क्षेत्र विकास विभाग पुणे पिंपरी चिंचवड आणि मालेगाव या रेड झोनला वगळण्यात आलं आहे ज्या वस्तीत एका ठिकाणी सलग पाच पेक्षा जास्त दुकानं नाहीत अशा दुकानांचा यात समावेश आहे या पाचमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळण्यात आली आहेत यात इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल स्टेशनरी यांच्यासह इतर दुकानांचा समावेश आहे रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुकानं असल्यास एकाच बाजुची द्रकानं सुरू करता येणार आहेत ही द्रकानं सुरू करताना एकमेकांमध्ये अंतर राखणं गर्दी न करणं यासारख्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे दकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल शॉपिंग कॉम्प्रेक्स मॉल्स इथली दुकानं मात्र बंदच राहणार आहेत

केवळ संकटग्रस्त लोकांसाठीच ही परवानगी असून आपल्या मूळ गावापासून वेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा रोजगारासाठी वेगळ्या गावी राहण्यासाठी गेलेल्या लोकांना ही परवानगी मिळणार नाही त्याचबरोबर सर्वसामान्य स्थितीत आपल्या गावी जाऊ इच्छित असलेल्या लोकांनाही परवानगी मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ही बाब स्पष्ट केली आहे

स्थलांतरित मजूर विद्यार्थी प्रवासात मध्येच अडकलेले यात्रेकरु आणि पर्यटक यांना ही सुविधा राज्य सरकारच्या शिफारसीवर उपलब्ध आहे इतर सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद असून कोणालाही वैयक्तिक रीत्या किंवा गटाने प्रवास करता येणार नाही सर्व स्थानकावर तिकिट विक्री बंद आहे उपनगरी वाहतूकही बंद आहे यासंदर्भात कोणीही अफवा पसरवू नये अथवा त्यावर विश्वास ठेवू नये असं रेल्वे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेसाठी रेल्वे विभागानं कार्यप्रणाली जारी केली आहे

राज्यांनी या प्रवासाचं भाडं आकारावं असं विभागानं म्हटलं आहे तसंच तिकिटाच्या भाड्याची रक्कम राज्य सरकारनं वसूल करून रेल्वे मंत्रालयाला द्यावी आणि रेल्वेनं दिलेल्या तिकीटांचं राज्यानच प्रवाशांना वाटप करावं असं या प्रणालीत ठरवण्यात आलं आहे दरम्यान परराज्यातील कामगारांना घरी सोडण्यासाठी परिस्थितीचा विचार करून रेल्वेनं त्यांना कोणतही तिकीट श्ल्क आकारू नये अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे

विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या व्यवस्थापनात ही पथकं राज्यांना मदत करतील यानुसार राज्यात मुंबई ठाणे आणि पुण्यात ही पथक आली आहेत प्रत्येक पथकात दोन जणांचा समावेश आहे

औरंगाबाद शहरातला कोरोना विषाणूचा हा दहावा बळी आहे देवळाई सातारा परिसरात रहिवाशी असलेल्या या रूग्णाला दमा खोकला मध्मेह तसंच चक्कर येत होती असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी सांगितलं

काल आढळून आलेले रूग्ण हे संजयनगर जयभीमनगर आणि गुलाबवाडी भागातले आहेत

तिनं एका मुलीला जन्म दिला दोघींची प्रकृती स्थिर असल्याचं स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितलं

दरम्यान औरंगाबाद शहरात कालपासून टाळेबंदीचे नियम अधिक कडक करुन विषम तारखांना लागू झालेल्या शंभर टक्के संचारबंदीचा पहिला दिवस यशस्वी ठरला शहरात प्रमुख रस्ते निर्मनृष्य होते तसंच संपूर्ण व्यवहार बंद असल्यानं सर्वत्र शुकशुकाट होता

त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी लष्कराच्या वतीनं काल विशेष कार्यक्रम घेण्यात आला घाटीच्या परिसरात येऊन छावणीतल्या लष्करी अधिकारी आणि जवानांनी डॉक्टर्स परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी प्रातिनिधिक स्वरुपात या सदिच्छांचा स्वीकार केला

या आजारानं काल नांदेड मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला नांदेडच्या लंगरसाहिब ग्रुद्वारातील बेपत्ता झालेल्या वीस कोरोना बाधितांपैकी सोळा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून अन्य चार जण अद्याप बेपत्ता आहेत या बाधितांचं अलगीकरण करण्यात आलं होतं मात्र हे सर्व शनिवारी अचानक पळून गेले होते

या सर्वांचा अहवाल नकारात्मक आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी सांगितलं

या दोघीही कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या असं तपासात समोर आलं आहे

उस्मानाबाद जिल्हा मात्र याला अपवाद ठरला आहे काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब शहरामध्ये पोलिसांनी लाँग मार्च काढला यावेळी शहरातल्या नागरिकांनी पोलिसांवर फुलांची उधळण केली चौका चौकांत महिलांनी पोलिसांचं औक्षण केलं तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांवरही फुलांचा वर्षाव केला उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि नागरिक हातात हात घालून कोरोना विरुद्ध लढा देत असल्यानं जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नाही

हे केंद्र मुंबईतच ठेवावं अशी मागणी पवार यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे हे केंद्र गुजरातला हलवलं तर देशाचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं तसंच त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकार आपल्या मागणीकडे सकारात्मकतेनं पाहील अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे

यामध्ये अकोला अमरावती जिल्ह्यासाठी चार तर ब्लडाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांकरीता सहा बस सोडण्यात आल्या होत्या

या सर्वांना प्रशासनानं वैद्यकीय तपासणी करून अलगीकरणात ठेवलं आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रामलिंग घाट अभायरण्य परिसरात पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या शेकडो वानरांचे अन्न पाण्या विना हाल होत आहेत ही समस्या लक्षात घेवून राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या जिल्हाध्यक्ष देवकन्या गाडे आणि प्राध्यापक तुषार वाघमारे यांनी या वानरांना अन्नासाठी पुढाकार घेतला आहे त्यांना धानोरा गावातल्या शेतकऱ्यांनी मोफत फळ आणि भाज्या उपलब्ध करून दिल्या आहेत या विषयी अधिक माहिती देत आहेत प्राध्यापक तुषार वाघमारे

या माध्यमातून गावाच्या आरोग्यासाठी कठोरपणे दिलेल्या आदेश आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचं तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितलं परभणी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताची मुदत दहा मे पर्यंत वाढवण्यात आली आहे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

मद्य विक्रीही या काळात बंद राहील असं या आदेशात म्हटलं आहे परभणी जिल्ह्यात मानवत इथल्या नेताजी सुभाष विद्यालयात कार्यरत असणारे आदर्श शिक्षक श्रीहरी कच्छवे यांनी आपल्या नातीचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून वाढदिवसावर होणारा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे या रकमेचा धनादेश त्यांनी काल तहसिलदारांकडे सुपुर्द केला परभणी शहरात लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतीनं गरजू नागरिकांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचं वाटप केलं लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या हलगरा परिसरात बंडी धनगर भटक्या पालाच्या वस्तीवर दहा कुटुंबाना राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समितीच्या वतीनं वीस दिवस पूरेल एवढं धान्याचं वाटप करण्यात आलं लातूर क्रेडाईनं जिल्हा प्रशासनानं घालून दिलेल्या अटी नियमानुसार कामगार दिनानिमीत्त शहरातल्या बांधकाम कामगारानां सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलं

तुळजापूर इथं नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर प्ष्पवृष्टी करून कृतज्ञता व्यक्त केली

गिरीश मुंदडा आणि जसराज मुदडा यांच्या वतीन करण्यात आलं

गावाच्या सरपंच सुनिता पावशेरे यांनी अनाथ मुलांसाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्याकडे ही मदत काल सुपुर्द केली सुराणा यांनी या मदतीबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले या जमा रकमेतून मुलांसाठी जीवनावश्यक शैक्षणिक साहित्य किराणा वस्तू आदी खरेदी करण्यात आली याशिवाय गावातल्या गोरगरीब शेतकऱ्यांनीही जीवनावश्यक वस्तुंची मदत केली ही मदत ग्रामपंचायत कार्यालयात स्वत आणून दिल्यानं अधिकच भावनिक सामाजिक नाते जडल्याचं सुराणा यांनी यावेळी सांगितलं

या चकमकती दोन आतिरेकी ठार झाले हंदवाड्याच्या चांगीमुल्ला इथं अतिरेक्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर लष्करासह पोलीस दलाच्या कारवाईत नागरिकांची सुटका करण्यात आली

याप्रकरणी तीन महिला आणि खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आलं असून या पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे

सकाळी पाणी भरण्यासाठी नळाला विद्यत मोटर लावत असतांना त्याला विजेचा तीवर धक्का लागला होता

ही मुलं मित्रांसोबत पोहण्यासाठी गेली होती विहिरीचा कठडा कोसळल्यामुळे ही मुलं विहिरीत पडली

ही बस सूरत इथून ओदिशाला जात होती या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी कारंजाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

दरम्यान बस चालक क्लीनर आणि इतर प्रवासी जखमींना वाटेतच सोडून दुसऱ्या वाहनानं पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पालकमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल पोलिसांनी तंबाखूची अवैध वाहतूक करणारा ट्रक अडवला

प्रायोगिक रंगभूमीवरचे दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल नाट्य विभागात त्यांनी अध्यापन केलं होतं एस एन डी टी महिला विद्यापीठाचे ते समन्वयक होते आकाशवाणी आणि द्रदर्शनवरही निर्मिती सहाय्यक म्हणून त्यांनी काही काळ काम केलं दरचित्रवाणीवरच्या अनेक मालिकांमधे त्यांनी काम केलं होतं लातूर जवळ असलेल्या बाभळगाव शिवारात बिबट्या आढळला असून त्याच्या पावलाच्या ठशावरुन त्याची ओळख पटली आहे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतातल्या उसाच्या फडात तो असल्याची शक्यता असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं फडाभोवती तीन पिंजरे लावल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान बिबट्यासह नागरीकांचंही संरक्षण व्हावं अशा पध्दतीने वन विभागाने उपाय करावेत असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत

यामुळे भविष्यात पुलास धोका निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे